देशातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवण्यात येणार आज अनंतचतुर्दशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची लगबग आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने आरोग्ययोजनाः केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा देशासह महाराष्ट्रात आज शुभारंभ होत आहे या योजनेविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आजपासून शुभारंभ होत आहे

या सोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोय्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे

ओदिशामधील ताळचेर खत पुनर्निर्माण प्रकल्पाचा कोनशिला समारंभ मोदी यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी ते बोलत होते

त्यानंतर छत्तीसगढ इथं मोदी यांच्या हस्ते तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला बिलासपूर पथरापली या चौपदरी रस्ते प्रकल्पाचा तसंच बिलासपूर अनुपूर या तिसऱ्या रेल्वेमार्गाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला शेतकऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करताना ते म्हणाले किसान को जहॉ जहॉ जरूरत पडे उसको वैज्ञानिक तरिके से परफेक्ट प्लॅनिंक के तहेत इंटर मिशन के दिशा मे हमने काम किया है ज्ञान पहुचाने का बहुत बडा काम आज सरकारने हिंदुस्थान के कोने कोने मे किया प्रधानमंत्री फसल बीमा योजना लायी

नवी दिल्ली इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते

मात्र राहुल गांधी यांच्या आरोपांचं खंडण करत कॉंग्रेसचे आरोप बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे या सौद्यामध्ये रिलायन्स डिफेन्स कंपनीची भागीदार म्हणून निवड करण्याचा निर्णय भाजप सरकारचा नव्हता असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे स्पष्ट केलं

वाशिम जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा देण्यात आला असून त्याच्या उदघाटनानंतर ते बोलत होते

गेले दहा दिवस उत्साहात सुरू असलेल्या चतित्यदायी गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आज विघ्नहत्या गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यातली ठिकठिकाणची सार्वजनिक गणेश मंडळं सज्ज झाली आहेत पुण्यातील प्रसिद्ध विसर्जन सोहळा मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे मध्यवस्तीतील मुख्य घाटांसह शहरात सुमारे दोनशे दहा ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे याशिवाय सार्वजनिक स्वच्छता निर्माल्य कलश विसर्जन घाटांवर अभ्निशमन दलाचे जवान लोखंडी टाक्यांची सोय त्याचबरोबर मंडप बॅरिकेडस् उभारण्यात आली असून सार्वजनिक स्वच्छतागृहे सूचनाफलक अशी तयारी करण्यात आली आहे विसर्जन मार्गावरील कचरा उचलण्यासाठी कामगारांची पथकं नेमण्यात आली आहेत

विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत त्याबद्दल सांगत आहेत पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या उपायुक्त तेजस्वी सातपूते

शहरात प्रमुख सतरा रस्ते आहेत

सर्व डायव्हजन पॉइंटसला जोडूनच आपला रिंगरोड तयार होतो

नंतर वॉर्किंग डिस्टन्स वरती आपल्या इच्छित स्थळी ते पोहोचू शकतात

व्हॉईस कारूटसामंजस्य करार विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण हे केवळ पुस्तकी न ठेवता व्यवसायाभिमुख असावं असा आग्रह गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं धरला जातो आहे वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला वाव देणारी अशी संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे विद्यार्थ्यांसाठी नवी क्षितिजं खुली करणाऱ्या योजनेविषयी ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठानं मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्टिज एण्ड एप्रिक्चर सोबत केलेल्या करारामुळे वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेञात रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण होणार आहेत

यात उदयोजकांकडून प्रशिक्षण मिळणार असल्यानं विदयार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करता येणार आहेत त्यामूळे त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमताही वाढणार आहे तसंच विदयार्थ्यांना स्थानिक उदयोगांच्या गरजाही जाणून घेता येणार आहेत त्यामुळे त्यांना उदयोजन बनण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम या क्षेञातील तज्ञांकडून तयार करण्यात येणार असल्यानं हा अभ्यासक्रम कालसुसंगत बनण्यास मदत होणार आहे रयतः रयत शिक्षण संस्थेसाठी आगामी दोन वर्षे महत्त्वाची असून शताब्दी वर्षं साजरे करत असताना निर्मितीक्षम शिक्षण हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवाव देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्यामुळे यापूढील काळात कृषी क्षेत्राशी निगडित आणि गरजेवर आधारित उपक्रम हाती घ्यावे लागणार आहेत असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून ही मंजूरी मिळाली आहे राहीः केवळ पस्ती प्रसिद्धी आणि नोकरी मिळवण्यासाठी पालकांनी मुलांना क्रीडाक्षेत्रात जाण्यास प्रवृत्त करू नये आणि मुलांनीही निस्वार्थी वृत्तीनं खेळावं असं आवाहन आशियाई सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत हिनं काल पुण्यात केलं जिल्हा क्रीडाअधिका यांच्या वतीनं राहीचा काल पुण्यात महापौर मुका टिळक यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ती बोलत होती विधान परिषदेचे सचिव उत्तमसिंह चव्हाण आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत हे ही यावेळी उपस्थित होते

तर याच गटातील बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यानचा सामना आज अबुधाबी इथं होणार आहे